हजाराहून अधिक नवबाधित मुंबई ठाण्यातले पण भिवंडी सलग दुसऱ्या दिवशी निरंक

यातले हजाराहून अधिक नवबाधित मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातले आहेत काल नवबाधितांची संख्या बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा जास्त नोंदवली गेली त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येतेही जवळजवळ एक हजारानं वाढ झाली मात्र काल सलग दूसऱ्या दिवशी भिवंडी निजामपूर महानगरपालिका क्षेत्रात एकही नवा रुग्ण आढळला नाही

कोविड मृतांच्या रहिवाशी पत्त्यानुसार झालेल्या बदलामुळे काल काही जिल्हा आणि महानगरपालिकांच्या क्षेत्रातील एकूण मृत्यूसंख्येत बदल झाला आहे तथापि राज्याच्या एकूण मृत्यूसंख्येत कोणताही बदल झालेला नाही

लसीकरण प्णे पुणे शहरातील सध्याच्या लसीकरण केंद्रात वाढ करून ती संख्या शंभरापर्यंत नेण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे

राज्याच्या आरोग्य खात्याने कालच या संदर्भात पुणे जिल्ह्यातील लसीकरणाचा आढावा घेतला त्या आढावा बैठकीत लसीकरण वाढविण्यासह लसीकरण केंद्र वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत लसीकरण अकोल्यात कोविड लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना कोविड लस दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे लसिकरणाचा पहिला टप्पा उद्या संपणार असून या कालावधीत उर्वरित तीन हजार लाभार्थ्यांना लस दिली जाणार आहे

या कालावधीत तीन हजार लाभार्थींना लस देण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेने समोर आहे कोरोना लसीकरण देशातील आरोग्य सेवकांना आजपासून कोरोना प्रतिबंधक लशीची दूसरी मात्रा देण्यास सुरुवात होणार आहे

शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शासन निर्धारित तारखेनुसार

यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे व्याख्यान गाणे नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ नये तसंच कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी बाईक रॅली मिरवणूका काढण्यात येऊ नयेत

तसंच या परिपत्रकानंतर आणि प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचं देखील अन्पालन करावं असंही शासकीय परिपत्रकात म्हटलं आहे

पूण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात आयोजित केलेल्या कार्यक्रमा नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी क्लग्रु मृणालीनी फडणवीस धनराज माने उपस्थित होते कोरोना संसर्गामुळे महाविद्यालये बंद करण्यात आली होती तसंच महाविद्यालयाचे अनेक कार्यक्रम ही रद्द करण्यात आले होते मात्र आता कोरोनावर लस ही आली आहे तसेच संसर्ग कमी झाला आहे

वसतीगृह अखिल भारतीय विद्यार्थी परिषद लातूर शाखेतर्फे वसतिगृह सुरु करण्याबाबत निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं शासनानं पाचवी ते बारावी पर्यंतचे वर्ग तसेच अन्य व्यावसायिक अभ्यासक्रम देखील सुरु करण्यास सूचना दिल्या आहेत

एकीकडे शाळा महाविद्यालये स्रु होत आहेत पण वसतिगृह स्रु झाले नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य गावातून येण्यासाठी शहरात राहण्यासाठी आणि भोजनासाठी अमाप खर्च येत आहे हा खर्च प्रत्येक विद्यार्थ्यांना परवडेलच असा नाही

त्याचबरोबर ज्या वसतिगृहात कोव्हिड विलगीकरण केंद्र होते असे वसतिगृह निर्जंत्रक करावे अशी मागणीही अभाविपनं केली आहे लग्नसमारंभ कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत जिल्हा प्रशासनानं वेळोवेळी जारी केलेल्या निर्देशान्सार लग्नसमारंभ वगळता इतर सर्व सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी कायम आहे तरीदेखील काही ठिकाणी बिनदिक्कत सभासमारंभाचं आयोजन किंवा लग्नात मर्यादेहन अधिक उपस्थिती तसंच इतरही गर्दीतील कार्यक्रम आयोजित केले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत असे प्रकार आढळताच दंडात्मक आणि फौजदारी कारवाई तत्काळ करून कायद्याची जरब निर्माण करावी असे स्पष्ट निर्देश अमरावती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी यंत्रणेला काल दिले आहेत

कोरोनाविरुद्धचा लढा यापुढेही यशस्वीपणे आपल्याला सुरु ठेवायचा आहे म्हणूनच स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार